घोषणा

आशियायी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातल्या दत्तू भोकनळचा समावेश असलेल्या भारतीय नौका नयन संघाला सुवर्णपदक कबड्डीतलं वर्चस्व मात्र संपुष्टात गडकरी आगामी काळात राज्यात दिल्ली मुंबई द्रतगती महामार्ग आणि आणि इंदोर मनमाड कॉरिडोअर असे दोन नवीन प्रकल्प येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल उरण इथल्या जेएनपीटीमध्ये पत्रकार परिषदेत दिली दिल्ली मुंबई द्रतगती महामार्गासाठी एक लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प अडीच वर्षात पूर्ण होईल असं ते म्हणाले

तसचं मनमाड इंदोर कॉरिडॉर या नवीन प्रकल्पाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यात करार होणार असल्याचं त्यानी सांगितलं मुंबई पुणे मार्गावरील अवजड वाहतूकीची कोंडी कमी करण्यासाठी सुरत नाशिक सोलापूर असा ग्रीन हायवे तयार करण्याचा प्रस्ताव आहे विदर्भ मराठवाङ्यात जालना नाशिक वर्धा इथं सॅटेलाइट पोर्ट बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याच त्यांनी सांगितलं

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हाफकीन इन्स्टिट्यूटच्या विविध प्रश्नासदर्भात काल मुंबईत एक बैठक झाली हाफकीन प्रशिक्षण संशोधन आणि चाचणी संस्थेसाठी अत्याध्निक नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या विकास आराखडाः देह आळंदी पंढरपूर आणि सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला

या सर्व विकास कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करावीत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

मी

मी

तर ती चाचणी घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदा ट्रायल घेणार आहोत ती पोखरणमध्ये आणि त्याच्या नंतर आम्ही परत एकदा बालासोरला ही रॉकेट सिस्टम घेऊन जाणार आहोत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात अधिक माहिती आणि बातम्या आमच्या न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत बाईटविंदाः ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक विदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दि वर्षाच्या सांगतेनिमित्त प्ण्यातल्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेनं देणाऱ्याने देत जावेः विंदा एक दर्शन या कार्यक्रमाचं काल आयोजन केल होतं विंदा करंदीकर यांच्या कन्या जयश्री काळे यांनी हा कार्यक्रम सादर केला विंदांच्या आठवणी जागवताना त्या म्हणाल्या गोविंद विनायक करंदीकर या नावाने लघ्निबंध इंग्रजी आणि जर्मन महाकाव्यांची भाषांतरं अमृतान्भवाचं अर्वांचिनीकरण इंग्रजी मराठी समीक्षा असं विविधांगी लेखन केलं कसा मी कळेना ही कविता वाचली त्याच्यात त्यांनी स्वतःच म्हनटलंय कसा मी कळेना आणि शेवटी ते म्हणतात स्वतःच्या घरी दूरचा पाह्णा मी परंतु घरात मात्र मुद्दाम सांगते मी ते जरी पाह्णा आपल्यायला म्हणत असले तरी घरात जेव्हा काही कठीण प्रसंग यायचा तेव्हा ते खंबीरपणे उभे रहायचे कार्यक्रमाच्या पूर्वार्धात बालकलाकारांनी विंदांच्या बालकविता सादर केल्या तसंच त्यांच्या लघूनिबंधामधले काही उताऱ्यांचं यावेळी वाचन झालं

नाशिकमध्ये संपर्कमंत्री गिरीश महाजन तर मुंबईत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी वाजपेयीच्या अस्थिंचं विसर्जन केलं फेरपरीक्षा निकालः राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जुलै ऑगस्टमध्ये घेतलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल काल जाहीर झाला

अहमदनगर आणि साताऱ्यात धनगर समाजानं मोर्चा काढला पूण्यात धनगर समाजाच्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात आलेल्या कार्यकर्त्यांनी पत्रकं भिरकावत भंडारा उधळला तसच साहित्याची तोडफोड केली विजय चव्हाण निधनः अष्टपैलू अभिनेता विजय चव्हाण यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी मुलुंड इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतले अनेक कलाकार उपस्थित होते मोरूची मावशी या नाटकातून आपल्या अभिनयशैलीनं रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या विजय चव्हाण यांनी नाटक मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होतं दूरदूर श्रीमंत दामोदरपंत देखणी बायको दुसऱ्याची हि त्यांची गाजलेली नाटकं होती

राज्य सरकारनं नुकतंच त्यांना चित्रपती व्ही शांताराम पुरस्कारानं सन्मानित केलं होतं विजय चव्हाण यांच काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी प्रकारांत रोहन बोपन्ना आणि दिविज शरण यांनी सूवर्ण पदक पटकावलं नौकानयन मध्ये मुळचे नाशिक जिल्ह्यातील असलेले दत्तू भोकनळचा यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघानं प्रथमच सांघिक सुवर्णपदक पटकावलं

पुण्यातल्या आर्मी रोईग इथं त्यांची तयारी सुरू आहे

आर्मी रोईग नोडमध्ये त्यांना चांगल्यापैकी प्रशिक्षण देण्यात आलं

रोईग असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र रोईंग असोसिएशन यांच्यावतीने आम्ही त्यांचं अभिनंदन करतो क्रीडा महिलांच्या कबङ्डी स्पर्धेत मात्र अंतिम सामन्यात भारतीय क्रीडापटूंना रौप्य पदकावर समाधान मानाव लागल

डबल स्कल्स रोईग प्रकारांत रोहित कुमार आणि भगवान सिंग यांनी दोन कास्य पदक मिळवली

बॅडमिंटनमध्ये किदंबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉय मात्र पुरुष एकेरी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतून बाद झाल्यानं या स्पर्धेतील दोघांचही आव्हान संपुष्टात आलं आहे

हवामानः विदर्भात काल तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला कोकणात बहतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं यासह आणि इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता आमच्या ऑल इंडिया रेडीयो न्यूज पुणे या फेसबुक पेजवर तसंच ऍट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर नमस्कार